त्यामुळे सर्वानीच सुरक्षा उपायांचे पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून च्यावं असं आवाहन करत आहोत सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

पूथांदू केरळमध्ये विशू पंजाबात वैसाखीओडिशामध्ये पाना संक्रांती आणि पश्चिम बगालमध्ये बोहाग बिहू हे सण स्थानिक परंपरेनुसार साजरे होत आहेत नवीन वर्षांनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेतनवीन वर्षाच्या या विविध सणांमधून भारताची सांस्कृतिक समृद्वी दिसून येते असं राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहेया सणांमुळे समाजात शांतता आणि एकता निर्माण होण्यास मदत होते असंही ते म्हणाले देशातील पारपारिक नवीन वर्षाची सुरुवात या सणांनी होत असून विविधतेत एकता दर्शवणाऱ्या समृद्ध सास्कृतिक वारशाचे दर्शन याद्वारे होते असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष जनतेला आनंदाचं आणि समृद्धीचं जावो अशी मनोकामना व्यक्त केली

यावेळी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे गुजरातमधील अहमदाबाद मुक्त विद्यापीठातफें या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत या दोन दिवसीय बैठकीत चर्चा होणार आहे

नवबाधीतांची संख्या कालही महाराष्ट्रातच सर्वाधिक असली तरी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील सर्वाधिक वाढ उत्तर प्रदेशात नोंदवली गेली आहे

दरम्यान देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत छत्तीसगड वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असून राज्यपाल अनुसूया ऊईक आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

काल स्पूटनिक व्ही या आणखी एका लसीच्या वापरालाही परवानगी मिळाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

सोनिया लसीकरण लसीकरणासाठी वयोमर्यादा न ठेवता आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात यावं अशी सूचना कॉप्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे

या शहिदांचे बलिदान प्रत्येक भारतीयाला नेहमीच प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही जालियानवाला बाग हत्याकांडातील शहीदांना आदरांजली अर्पण केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं अपघातात जखमी झालेल्यांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं

ते आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत ड्रायन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संघ्याकाळी भेट घेणार असून पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीही ते पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे रायसीना चर्चेतही ते सहभागी होतील या दौरा कालावधीत ड्रायन हे बंगळूरला देखील जाणार आहेत

तस्करांच्या मदतीने बेकायदा पद्धतीनं ते प्रवास करत होते

हा भारताचा सलग दुसरा विजय असून अजेंटीनाबरोबर आणखी दोन मैत्रीपूर्ण सामने होणार आहेत

पोलंडमधल्या कियाल्से इथं आजपासून जागतिक मुष्टीयोद्वा चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार